ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते राज्यात सर्व राजकीय धार्मिक सामाजिक कार्यक्रमं आंदोलनं मोर्चे यांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली असून शासकीस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली नागरिकांना पुन्हा टाळेबंदी हवी का असा प्रश्न विचारत यावर निर्णय घेण्यासाठी आठवडाभराची मुदत मुख्यमंत्र्यांनी देऊ केली ते म्हणाले लॉकडाऊन करायचा का आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो या प्रश्नाचं उत्तर पुढचे आठ दिवस आपल्याकडनं घेणार आहे ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोकं या सूचना ज्या आहेत मास्क वापरणे हात धूणं आंतर ठवणे हे पाळतील आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विनामास्कचे फिरतील बघ्या किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे मास्क घाला लॉकडाऊन टाळा शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे अमरावती विभागात काही निर्बंध पुन्हा लावावे लागत आहेत कोविडची दुसरी लाट दारात उभी आहे त्यामुळे काही बंधन पाळावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मी जबाबदार ही नवी मोहिम स्वयंशिस्तीने पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं माझे कुटंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबविली आणि यशस्वी केली तशी एक नवी मोहीम आपण राबविली पाहिजे ती म्हणजे मी जबाबदार मी जबाबदार म्हणजे काय ही जी काय आपली बंधन आहेत मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धूणार पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये छोटी सॅनीटायझरची बाटली होती

गेल्या वर्षभरात वैद्यकीय सुविधांमध्ये मोठा सकारात्मक बदल झाला कोरोनामुळे लावलेल्या शिस्तीचं पालन करणं आवश्यक असताना मात्र मधल्या काळात शिथिलता आली त्यानंतर होत असलेली रुग्ण वाढ चिंताजनक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला

ते म्हणाले ऑफिसच्या वेळा या विभागानं काही जणांनी ज्यांना ऑफीसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केल आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुध्दा आपण त्कड्या केल्या की आज या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ही वर्क फ्रॉम करेल त्याच्यानंतर ती ऑफीसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम करेल तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल बसमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल ईतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल ही आपण नियंत्रीत ठेव् शकतो कोरोनासोबतच्या युद्धात सर्वसामान्यांच्या हातात शस्त्र म्हणजे औषध किंवा अद्याप लस नाहीये मात्र मास्करुपी ढाल वापरावी लसीकरणाच्या पूर्वी आणि लसीकरणानंतही मास्क वापरणं सर्वांना बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारच्या निर्धारित वेळापत्रकान्सार सर्वसामान्यांना लस मिळेल आरोग्य अधिकारी कर्मचारी कोविड योद्धे तसंच पहिल्या फळीतल्या नऊ लाख जणांना आतापर्यंत राज्यात लस देण्यात आली असून या लसीचे घातक द्ष्परिणाम नाहीत त्यामुळे कोविड योद्ध्यांना लस घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे दरम्यान देशभरात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत संसर्गाचा जास्त प्राद्र्भाव जाणवत असलेल्या राज्यांसह इतर राज्यांनीही जास्त रुग्णसंख्येची ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्रं म्हणून जाहीर करावीत रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटी पीसीआर चाचणी करणं अनिवार्य करावं आणि संसर्गाच्या सर्वेक्षणावर नव्यानं लक्ष द्यावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत

पुणे आणि नाशिक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे अमरावती वाशिम अकोल यवतमाळ बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेनंतर द्कानं आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत नागपूर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं सहा दिवस बंद राहणार आहेत ब्लडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथलं श्री गजानन महाराज मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आल आहे

मराठवाड्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ कायम आहे

मृतामध्ये जालना जिल्ह्यातल्या चार औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर परभणी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली त्याचबरोबर स्वतंत्र घरामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या घरावर येथे कोरोना रुग्ण आहे असं स्टीकर लावण्यात येणार असून त्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली असल्याचं पाडळकर यांनी सांगितलं

केरळ तसंच महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब असल्याचं राज्यपाल म्हणाले मात्र परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणं मास्कचा वापर करणं यासारख्या सवयी लावून घेतल्यास आणि लोकांमधला सेवा आणि समर्पण भाव टिकून राहिला कोरोनाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला

नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता योग्य खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत आपण लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही अस मानून दूर्लक्ष केले असत तर आपल्याकडून लोकांना संसर्ग झाला असता आपल्यासोबत पत्नीला ही संसर्ग झाला असून त्यामुळे कुटंबीयांची कोविड तपासणी लक्षणे दिसताच महत्वाची ठरते कोणतीही लक्षणे अंगावर काढू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोविड उपचार सुविधांचा आढावा घेतला

केंद्र तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात कोविडबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी काल वैद्यकीय उपचार सुविधेचा आढावा घेतला

प्रत्येक नागरिकास मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार बाजारातून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत लातूर जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी स्पष्ट केलं

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख आमदार धीरज देशमुख यावेळी उपस्थित होते ऑक्सीजनचा प्रकल्प उभारण्यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असून मांजरा परिवार वीज उत्पादन चांगल करत आहे त्यामुळे यापुढील काळात मांजरा परिवाराने ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा असं आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केलं

भागवत कराड यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गजानन माल्या यांनी औरंगाबाद नजिक चिकलठाणा इथल्या पीटलाईनला मंजूरी दिली असून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे

औरंगाबाद इथं रेल्वेमार्गावर एक उडाणप्ल आणि चार भ्रयारी मार्गाला मंज्री मिळाली असून शिवाजी नगर भ्रयारी मार्गासाठी निधी मंजूर झाला असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं

कार्यक्रमाचे संयोजक डी

सावंत आणि समिती प्रमुख प्राध्यापक जगदीश कदम यांनी ही माहिती दिली

ते काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात उंबडगा खुर्द इथं शेत रस्ते तसंच पाणंद रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते

बीड जिल्ह्यातल्या एकोणतीस हजार सातशे चौऱ्यांशी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती केंद्रीय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न केल्यानंतर हे शेतकरी आयकर भरणारे असल्याचं दिसून आलं या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला योजनेचा निधी परत घेण्याचं काम जिल्हा प्रशासनानं सुरू केलं आहे

आगामी तीन रविवारी सकाळी साडे सात ते साडे दहा या वेळात गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती डॉ